प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणावर जमून चिनी सैन्यानं वादग्रस्त भागात बांधकाम करायचा प्रयत्न केला तसं न करण्याचा इशारा देऊनही त्यांनी काम सुरूच ठेवल्यानंतर भारतीय जवानांनी त्यांना साजेसं प्रत्यूतर दिलं असं प्रधानमंत्री कार्यालयानं आज सांगितलं म्हणूनच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर होणाऱ्या कठल्याही आगळिकीला चोख प्रत्यतर देण्याची भारताची क्षमता असून गलवान संघर्षात भारताच्या हददीत कृणी घ्सखोरी केलेली नाही अथवा भारतानं कृणाच्या हददीत अतिक्रमण केलेलं नाही असं पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं नमूद केलं आहे या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनीही याबाबत सरकारला आणि भारतीय लष्कराला एकमतानं पाठिंबा जाहीर केला हा मुद्दाही प्रधामंत्री कार्यालयानं निदर्शनाला आणून दिला आहे लडाखमधल्या संपूर्ण गलवान खोऱ्यावर चीन हक्क सांगत आहे त्यावर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी आज याबाबत सांगितलं की भारतानं याआधीच चीनचा गलवानवरच्या हक्काचा दावा फेटाळून लावत चीननं या भागातल्या कारवाया आवराव्यात असं सांगितलं होतं मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं आपला दावा कालही कायम ठेवला होता आजही या भागातल्या चकमकीबाबत चीन भारतावरच ठपका ठेवत असून संपूर्ण गलवान खोऱ्यावर दावा सांगत आहे भारत सरकार हा दावा फेटाळन लावणार आहे का सरकारनं यावर उदयाची वाट न पाहता आजच उत्तर दिलं पाहिजे असं चिदंबरम म्हणाले

माजी प्रधानमंत्री एच

देवेगौडा आणि लोकसभेचे माजी उपसभापती एम तंबीदुराई यांचीही राज्यसभेवर निवड झाली आहे

तरी दोन आठवड़यांपासून होत असलेली पेट्रोल डिझेलची दरवाढ अनाकलनीय असल्याचं मत फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी व्यक्त केलं आहे

देशातला हा सर्वाधिक दर आहे

लॉकडाऊनच्या काळात पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर होत्या

फेब्रवारीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात पेट्रोलचा केवळ एक तृतीयांश खप झाला होता

रत्नागिरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव असलेल्या अंबडवेमध्येही मोठं नुकसान झालं होतं दलित इंडस्ट्री चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री खादी ग्रामोद्योग आणि रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विदयापीठानं प्नर्वसनासाठी हे गाव दत्तक घेतलं आहे

देशातले सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असून त्यानंतर तमिळनाडू दिल्ली ग्जरात उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो कोरोनाम्ळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले असून त्यानंतर दिल्ली ग्जरात तमिळनाडू पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक लागतो

जिल्ह्यात आज एका रुग्णाचा मृत्यू झाला

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला

यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे

यामध्ये जळगाव शहरासह पारोळ्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे

यवतमाळ जिल्ह्यात आज आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं

उदया रविवार पासून पुढच्या रविवार पर्यंत शहरातील मेन रोड शालिमार हा सर्व भाग बंद राहणार आहे नाशिक शहरात गेल्या काही दिवसात कोरोना बधितांची संख्या वाढली असुन ही संख्या हजाराच्या वर गेली आहे त्याचप्रमाणे पन्नासहन अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाले आहे जळगाव जिल्ह्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या भेटीवर आलेल्या केंद्रीय पथकानं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयानं काम करत असल्याबददल समाधान व्यक्त केलं आहे

अलोने यांनी या पथकाचं नेतृत्व केलं त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजनांसाठी निय्क्त केलेल्या नोडल अधिकारी विविध यंत्रणांचे प्रमुख आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठकही घेतली प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी तसंच मृत्यूदर रोखण्यावर लक्ष केंद्रीत करावं अशा सूचनाही या पथकानं केल्या आहेत

उद्या आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे घरीच योग आणि क्ट्ंबासह योग या यंदाच्या योग दिनाच्या संकल्पना आहेत योग दिन हा एकत्र जमून साजरा करण्याचा दिवस असला तरी कोविडमुळे उदभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी घरीच योगसाधना करुन तो साजरा करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे उदया ते जनतेला योगदिनानिमित संबोधित करणार असून त्यांचं हे भाषण उदया सकाळी साडे सहा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन प्रसारित होणार आहे त्यानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचं पथक योग प्रात्यक्षिकं सादर करणार आहे याशिवाय सर्वसामान्य नागरिकांसाठी माय लाइफ माय योग स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं आहे यासाठी विविध योगासन केल्याचं व्हीडिओ सोशल मीडियावर टाकण्याचं आवाहन आय्ष मंत्रालयानं केलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब शहरात राहणाऱ्या शशिक्मार भातलवंडे अंध असून गेल्या पंधरा वर्षांपासून प्राणायाम योग शिक्षक म्हणून काम करत आहेत

गेल्या दशकभरापासून त्या शालेय विद्यार्थ्यांना योगविद्येचे धडे देत आहेत

या दशकातलं पहिलं सर्वसाधारण उघड्या डोळ्यांनी दिसू शकणारं सूर्यग्रहण उद्या पहायला मिळणार आहे भारतातल्या फक्त उतर भागात हे कंकणाकृती सूर्यग्रहण पूर्ण पहायला मिळेल तर उर्वरित भागात ते खंडग्रास दिसेल

कोकणात बहतांश ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उदया पाऊस पडेल असा अंदाज पूणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे कोकण आणि विदर्भात उदया तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेलतर मराठवाडामध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तूरळक ठिकाणी उद्या मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होईल असंही प्णे वेधशाळेनं म्हटलं आहे म्ंबई आणि परिसरात उद्या आकाश काही प्रमाणात ढगाळ राहन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या काही सरी पडतील असाही अंदाज आहे